राज्यातली विधानपरिषद निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी मोर्चेबांधणी हर्ष वर्धन महाराष्ट्राला कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये सर्व मदत केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी दिली आहे त्यांनी काल महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या कोरोना विषाणूच्या परिस्थितीबाबत दृकश्राव्य माध्यमातून आढावा बैठक घेतली दोन्ही राज्यांमधल्या सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला देशातल्या सगळ्या जिल्ह्यांचं ग्रीन झोनमधे रुपांतर करायचं आहे असं हर्षवर्धन म्हणाले

कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या गरजूना अन्न धान्य आणि आर्थिक मदतीची घोषणा गेल्या मार्च महिन्यात अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती परदेशी भारतीय परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं महाअभियान सुरू केलं आहे वंदे भारत मिशन नावाचं हे अभियान आजपासून सुरू होत आहे या अभियानात रोजगार गमावलेले विस्थापित मजूर ज्यांची विसाची मुदत संपली आहे असे भारतीय गर्भवती महिला आणि वैद्यकीय उपचारांची तात्काळ गरज असलेल्या व्यक्तींना भारतात आणण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल

भारतीय नौदलाची जलाब आणि मगर ही दोन जहाजंही माले आणि मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी निघाली आहेत पहिल्या टप्प्यात सुमारे एक हजार भारतीयांना आणलं जाईल

पुणे कोरोना चाचण्या पूणे विभागातील कोरोना बाधित क्षेत्रात चाचण्यांचा वेग वाढवण्यात आल्यानं येत्या काही दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढलेली दिसण्याची शक्यता आहे अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी काल दिली

हे प्रमाण एक हजारापर्यंत वाढवण्याचं नियोजन आहे आता कोरोना लढ़याच्या काही बातम्या थोडक्यात

यानुसार धान्य आदी वस्तूंची विक्री करणारी दुकाने सम तारखांना तर अन्य दुकाने विषम तारखांना खुली राहतील

गोंदियात दारू दुकानं सलून आणि पानटपऱ्या वगळता इतर सर्व दुकानं आठवड्यातून तीन दिवस म्हणजे बुधवार गुरवार आणि शुक्रवारी सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत शिक्षणासाठी राज्याच्या विविध भागात आणि इतर राज्यात अडकलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाच ते सात हजार विद्यार्थ्यांना लवकरच जिल्ह्यात आणलं जाणार असून यासाठी विद्यार्थ्यांकडून कसलंही शुल्क आकारलं जाणार नसल्याची माहिती संपर्क मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे समाजसेवेचा वसा घेतलेल्या डॉ प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा इथल्या लोकबिरादरी प्रकल्पातील महिला कार्यकर्त्यांनी अडीच हजार मास्क बनवून गोरगरीब नागरिकांना ते मोफत वाटले आहेत

लातूर जिल्ह्यात प्रत्येक वस्तूच्या दुकानांसाठी वेगवेगळ्या वेळा ठरवण्यात आल्या आहेत सर्व प्रकारची दुकाने सुरू राहील्याने मोठया प्रमाणावर गर्दी होण्याचा धोका असल्यामुळे जिल्हाधिकारी जी

लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी विभागात अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरच्या विक्रीला काल प्रारंभ झाला यवतमाळमध्ये तंबाखूयुक्त खर्रा कोरोना विषाणूचा वाहक बनला असल्याचं प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिनच्या सर्वेक्षणात पुढे आल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी कडक भूमिका घेत छापासत्र सुरु केलं यात मोठ्या प्रमाणात खर्रा सुपारी कच्ची भाजलेली कतरा सुपारी सुगंधित आणि काळा तंबाखू तसंच खर्रा घोटण्याच्या मशीन असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत प्राप्त झालेला मोफत तांदुळ पात्र लाभार्थ्यांना वितरीत न करता काळ्या बाजारात विकणाऱ्या धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील एका रेशन दुकानदाराचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे गरज नसताना बाहेर फिरणाऱ्या वाहन चालकांकडून रायगड पोलिसांनी वसूल केलेल्या दंडाची रक्कम एक कोटीपेक्षा जास्त झाली आहे सुरक्षित अंतराचं पालन होत नसल्याचं लक्षात आल्यावर यवतमाळ जिल्ह्यात मद्यविक्रीला दिलेली परवानगी काल जिल्हा प्रशासनानं रद्द केली

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर ग्रामीण भागात दारू विक्रीसाठी शहरातून विविध मार्गाने ही दारू पोहोचवली जात आहे त्यासाठी स्कुल व्हॅनचा वापर केला जात असल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनी धडक कारवाई करून एक स्कुल व्हॅन रंगेहाथ पकडली विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी काल सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर महापालिका आयुक्त दिपक तावरे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांनी जिल्ह्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला सुजाण नागरिकांनी हा आजार लपवू नये स्वतःहून तपासणी करून घ्यावी असं आवाहन म्हैसेकर यांनी केलं वाशिम जिल्ह्यात सहा स्वतंत्र फिव्हर क्लिनिक सुरु करण्यात आली आहेत ताप सर्दी आणि खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी आपल्या नजीकच्या फिव्हर क्लिनिकमध्ये जावून तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या ग्रंथ पालकांचा शासनानं सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि ग्रंथालयांचं अनुदान लवकरात लवकर जमा करावं अशी मागणी परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर ग्रंथालयाचे कर्मचारी आणि चालकांनी केली आहे याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं आहे

मात्र ही करवाढ खनिज तेलाच्या किंमतीमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीत सामावून घेतली जाणार असल्यानं पेट्रोल डिझेलच्या प्रत्यक्ष किरकोळ किंमतीत फारसा फरक पडणार नाही अशी करवाढ लादून लाखो कोटी रुपयांचा महसूल जमा करणे चुकीचे आहे अशी टीका कॉप्रेसनं काल या निर्णयावर केली

यांना कोठे लागण झाली याची निश्वित माहिती नाही केंद्र सरकारच्या वतीने ही माहिती काल देण्यात आली केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांमधील कर्मचाऱ्यांची ही आकडेवारी आहे यामध्ये स्थानिक पातळीवर काम करणारे कर्मचारी वॉर्डबॉईज स्वच्छता कर्मचारी सुरक्षा कर्मचारी प्रयोगशाळा कर्मचारी शिपाई आर्दीचा समावेश नाही

मात्र यासंदर्भातील कोणताही अधिकृत आदेश रेल्वेकडून अद्याप राज्य सरकारला आलेला नाही त्यामुळं याबाबत स्पष्टता हवी असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मुंबईत बोलताना सांगितलं हायकोर्ट नागपर कोरोनाच्या काळात वृत्तपत्र छपाई आणि घरोघरी त्याचं वितरण करण्यास पूर्णतः बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका वृत्तपत्र विक्रेते संघटनेनं नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे केली आहे यावर राज्य सरकार आणि नागपूर जिल्हा प्रशासनानं आपलं म्हणणं मांडावं असे निर्देश खंडपीठानं काल दिले सरकारनं सुरुवातीच्या काळात संपूर्ण राज्यात वृत्तपत्र वितरणावर बंदी घातली होती त्यात दुरुस्ती करून ती मुंबई पुणे आणि कोरोनाबाधित जिल्ह्यांपुरती मर्यादित केली हे अयोग्य असून ही दूरुस्ती रद्द करून वृत्तपत्र वितरणावरील बंदी संपूर्ण राज्यात कायम ठेवावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे विधान परिषद निवडणक राज्यातील विधान परीषदेच्या नऊ जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षीय प्रयत्न सुरू असुन त्यात यश येण्याचे संकेत मिळत असल्याचं कॉप्रेसच्या एका वरीष्ठ नेत्यानं काल मुंबईत सांगितलं

त्यामुळे शक्यतो निवडणूक बिनविरोध होऊन मतदान टाळण्यासाठी सर्व पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत असंही या नेत्यानं स्पष्ट केलं मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना या निवडणुकीत निवडून येणं तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे दहशतवादी ठार जम्मू आणि काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये काल झालेल्या चकमकीत हिज्बूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या रियाज नायकू आणि त्याचा साथीदार आदिल ठार झाला आहे बूरहान वानीच्या मृत्यूनंतर रियाज हिज्बुलचा कमांडर झाला होता

वाधवान सातारा येस बँक गेरव्यवहारातले संशयित कपिल आणि दिलीप वाधवान यांना काल सीबीआयनं महाबळेश्वर इथं तपासासाठी आणलं होतं त्यांना दिवाण व्हिलामध्ये नेऊन सीबीआयनं बंगल्याची झडती घेतली

यानंतर त्याना तिथेच क्वारंटाइन करण्यात आले होते क्वारंटाइनची मुदत संपल्यानंतर त्यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते नाफेड नाफेडकडून राज्यात कांदा खरेदीला सुरुवात झाली असल्याचं काल पणन मंडळातल्या सूत्रांनी सांगितलं पुणे नाशिक अहमदनगर औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातून खरेदी केली जाणार आहे यंदा उन्हाळी कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालं आहे

तूर खरेदीला प्रारंभ झाल्यानंतर दहा दिवसातच टाळेबंदी जाहीर झाल्याने तूर खरेदी बंद झाली होती त्यामुळे नोंदणी केलेल्या उर्वरित तूरीची खरेदी होते की नाही ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत होती नोंदणीला मुदत वाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे निधन जळगाव जळगाव जिल्ह्यातील शाहीर हरी विठ्ठल खैरनार यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं

शाहीर म्हणून प्रभावी कार्य करणाऱ्या हरी खैरनार यांनी शासनाच्या जनजागृती मोहिमेत सहभाग घेवून प्रचार आणि प्रसार कार्याला हातभार लावला होता शाहीर संघटनेचे पदाधिकारी म्हणूनही ते कार्यरत होते हवामान राज्यात हवामान कोरडं राहील हा वेधशाळेचा अंदाज च्रकवत काल राज्याच्या दक्षिण सीमेवरील सोलापूर ते चंद्रपूर दरम्यानच्या भागात तुरळक ठिकाणी हजेरी लावली चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पाऊस झाला आजही मराठवाडा आणि वन्हाडात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्राच्या तापमानात काल लक्षणीय वाढ झाली

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

त्म्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार